उचलायचा अनोखा उपक्रम राबवणार नेपाळमधे झालेली अठरा वर्षांखालच्या खेळाडूंसाठीची तिसरी सॅफ फ्टबॉल स्पर्धा भारतानं जिंकली कांदयाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या कांदयाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांदयाच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला त्याआधी कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिका यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं केंद्रसरकार राज्यांच्या मागणीनुसार त्यांना कांदयाचा प्रवठा करत आहे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं की सरकार कांदयाची मागणी भागवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल आगामी विधानसभा निवडण्कीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काँग्रेस पक्ष जास्त जागा लढवेल असे संकेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत उभय पक्षांची बैठक आज म्ंबईत झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा निघायला आणखी थोडा वेळ लागेल सध्या काही जागांवर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही काँग्रेस पक्ष आधाडीत महत्वाची भूमिका बजावेल असे संकेत दिले आहेत

महाराष्ट्र आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पक्षाच्या दिल्ली इथल्या मुख्यालयात सुरु आहे या बैठकीत दोन्ही राज्यांमधल्या उमेदवारांची नावं निश्चित करण्याविषयीची चर्चा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत दोन्ही राज्यांमधल्या उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडण्क समितीची बैठक उदया होणार असल्याचं वृत्त आहे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी श्रमजीवी संघटनेनं स्वतंत्रपणे जागा लढवायचा निर्णय घेतला आहे गेल्या निवडणूकीत श्रमजीवी संघटनेनं भाजपाला पाठिंबा दिला होता मात्र सताधारी पक्षानं आदिवासी समाजासाठी काहीही केलं नाही असं संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितलं ते काल ठाण्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांशी झालेल्याबैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते

आदिवासींच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित असुन सताधारी पक्षानं केवळ आश्वासनांशिवाय काही दिलं नाही असं भोईर यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा आज आमदार गणपतराव देशम्ख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी वार्ताहर परिषदेत केली

वयोमानाम्ळे प्ढील निवडणूक लढवणं शक्य नसल्यानं पक्षानं द्सरा उमेदवार द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं प्रचारफेरी काढून शक्ती प्रदर्शन केलं या फेरीत आमदार अमिता चव्हाण आमदार अमर राजुरकर सहभागी झाले होते नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सहकटुंब माहर इथं जाऊन रेण्कामातेचं दर्शन घेतलं त्यानंतर भोकर इथं येऊन आजपासुन प्रचाराला प्रारंभ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

यात सकाळी धावताना म्हणजेच जॉगिंग करताना कचरा उचलायचा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या उपक्रमाची स्रुवात करणाऱ्या रिप्दमन बेल्वी यांच्याशी त्यांनी मन की बात च्या माध्यमातून संवाद साधला यावेळी बेल्वी यांनी या अनोख्या उपक्रमाबाबत आणखी माहिती दिली

केवळ एकदा वापरात येणारं प्लास्टीक न वापरण्यावर जोर देतानाच संपूर्ण जगासमोर भारतानं पर्यावरणाच्या दृष्टीनं आदर्श निर्माण केला असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमुद केलं जनतेला तंबाखूचा त्याग करण्याचं तसंच ई सिगारेटच्या जाळ्यात न फसण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं फीट इंडीयाचं उददीष्टं साध्य करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची व्यसनं सोडणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले सोशल माध्यमांवर भारत की लक्ष्मी हॅशटॅगचा वापर करून आपल्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेख करायचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं नेपाळमधे झालेली अठरा वर्षाखालच्या खेळाडूंसाठीची तिसरी सॅफ फुटबॉल स्पर्धा भारतानं जिंकली आहे

यजमान नेपाळनं दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे आज अश्विन श्क्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे यानिमितानं शक्तीची देवता देवी दुर्गेच्या पूजनासाठी देशभरातल्या मंदीरांमध्ये लोक पहाटेपासूनच जमू लागले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत राज्यातही नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतो आहे मतदारांच्या सहाय्यासाठी आध्निक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोग भर देत आहे या अंतर्गत विधानसभा निवडण्कीसाठी सी व्हिजिल या अॅप्लिकेशनसह दिव्यांगासाठी पीडब्ल्यूडी आणि व्होटर्स हेल्पलाईन हे अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिली आहेत हे तीनही अॅप्स ग्गल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत विधानसभा निवडण्कीत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रशासनानं योग्य ते प्रयत्न करावेत असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी जारी केले आहेत त्यात दिव्यांग मतदारांची गृहभेटी देऊन नोंदणी करणे विभागस्तर जिल्हास्तर बस स्थानक रेल्वे स्थानक इत्यादी सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणं इत्यादी निर्देशांचा समावेश आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाइयात त्रळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात तसंच विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाइयात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशाराही प्णे वेधशाळेनं दिला आहे